म्हणूनच सध्या कोरोनाविरुद्ध आपण ज्या संयमानं लढाई लढत आहोत त्यातही आपला विजय निश्वित आहे असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला

दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण मोठ्या उत्साहात दसऱ्याचा साजरा करत आलो यावेळी मात्र आपल्याला तो संयमानं साजरा करावा लागतोय हाच संयम येऊ घातलेल्या दिवाळी आणि ईदच्या सणासह सर्वच सणांमधे दाखवावा लागणार असल्याची गरजही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मधून व्यक्त केली स्वच्छता कर्मचारी घरकाम करणाऱ्या व्यक्तीस्थानिक भाजी आणि दूध विक्रेते सुरक्षा रक्षक अशा समाजातल्या घटकांची आपल्या जगण्यात किती महत्वाची भूमिका आहे हे आपल्याला लॉकडाऊनच्या काळात कळलं याची जाणिव त्यांनी करून दिली सणांचा आनंद घेत असताना अशा घटकांनाही त्यात सामावून घ्यावं खरेदी करताना लोकल फॉर व्होकलचा मंत्र जपत स्थानिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन मोदी यांनी आजच्या मन की बात मधून केलं सणासुदीच्या काळातही देशाच्या सीमांचं रक्षण करणारे जवान आणि देशाप्रती आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी घराबाहेर असलेल्या सर्वांबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली सण साजरे करत असताना या सर्वाचं स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणत जवानांच्या सन्मानासाठी आपापल्या घरात एक दिवा लावण्याचं आवाहनही त्यांनी केलं भारतातल्या अनेक उत्पादनांमधे जागतिक पातळीचं उत्पादन व्हायची संधी आहे जीवपद्वती ते ग्रामीण अर्थकारण व्यापणारी खादी हे त्याचं उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले जगात विरत्रही खादीचं उत्पादन घेतलं जाऊ लागलंय असं ते म्हणाले मेक्सिकोत ओहाका क्वें सुरु असलेल्या खादी उत्पादन प्रकल्पाची तसंच खादीच्या देशांतर्गत व्यावसायिक यश आणि प्रयत्नांची माहिती त्यांनी यावेळी दिली आपण आपल्या गोष्टींबद्दल अभिमान बाळगला तर जगातही त्याबद्दलची उत्सुकता वाढते असं त्यांनी सांगितलं यासाठी त्यांनी अमेरिकेत चिन्मय पाटणकर आणि प्रज्ञा पाटणकर यांनी आपल्या घरातच भारतीय मातीतल्या मल्लखांबाचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केल्यानंतर मिळालेल्या यशाचं उदाहरणही दिलं

देशभरात वाचन संस्कृती रुजावी म्हणून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती देत तळागाळातली ठळक उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना ऐकवली जगात ज्ञानासारखं तिर काहीही पवित्र नाही असं म्हणत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी झटणाऱ्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली

यातून आपल्याला वाईट परिस्थितीही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवायला हवी अशी शिकवण मिळते असं ते म्हणाले पटेल यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी काम केलं तशाच पद्धतीनं देशात जम्मू कश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत असलेली आपली श्रद्वास्थानंही देशाला एकत्र बांधत असल्याचं ते म्हणाले भक्तीच्या माध्यमातून देशात एकता निर्माण करणाऱ्या भक्तिमार्ग चळवळीचं महत्वही त्यांनी आजच्या मन की बातमधून अधोरेखित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला एकत्र आणलं असं ते म्हणाले अनेक शक्ती देशाचं विभाजन करायचा प्रयत्न करत असल्या तरी आपल्याला प्रेमानं आणि छोट्या छोट्या कामांमधून एक भारत श्रेष्ठ भारत हे तत्व जपायचंय असं आवाहन त्यांनी केलं

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामानं शिक्षणासाठी आवश्यक पेन्सिल निर्मितीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यात दिलेलं योगदान तसंच शेतकऱ्यांच्या शेतमाल थेट त्यांच्या शेतातून ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठीचे महाराष्ट्रासह देशाच्या तिर भागात होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी केला केंद्र सरकारनं अलिकडेच आणलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं हीत कसं साधलं जाईल हे ही मोदी यांनी आजच्या मन की बातमधे अधोरेखित केलं देशातल्या नागरिकांना आगामी सणांच्या शुभेच्छा देताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करायच्या जबाबदारीची आठवणही त्यांनी आजच्या मन की बातमधून करून दिली

आज सकाळी साडेआठला दीक्षाभूमी परिसरातल्या तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच मध्यवर्ती स्तुपातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी माल्यार्पण केलं यानंतर ठीक नऊ वाजता भिक्खू संघातर्फे सामूहिक बुद्धवंदना तसंच बुद्धगाथेचं पठण करण्यात आलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून घराघरातूनच बौध्दधर्मीय अनुयायांनी यात सहभाग घेतला याप्रसंगी समता सैनिकदलाकडूनही मानवंदना देण्यात आली

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून धम्मअनुयायांना आपल्या घरीच राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांना मानवंदना अर्पण करण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे यंदा पुस्तकं आणि पुतळ्यांचं प्रदर्शन रद्द करण्यात आलंबाबासाहेब

आंबेडकरांच्या स्मारकाचं दर्शन घेण्याची सोय दीक्षाभूमी नागपूर या यूट्यूब चैनल वरून करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे पदाधिकारी कैलास वाळवे यांनी दिली

कोरोनामुळे स्वदेशीचे महत्व वाढलं असून पर्यावरण संवर्धनाकडेही नागरीकांचा ओढा वाढला आहे मात्र कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे त्यामुळे रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण यावर देशाला भर द्यावा लागेल असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसंघाचे संघसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं आज नागपूरमधल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आयोजित संघाच्या विजयादशमी आणि शस्त्र प्रजनदरम्यान ते बोलत होते

आणि त्याचं ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आलं राजकारणातली स्पर्धा ही दोन शत्रूमधलं युद्ध नसून ही स्पर्धा निकोप असायला हवी त्यात कटुता निर्माण झाल्यास त्याचा लाभ देशात कलह निर्माण करणारी तत्व घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे असं परखड मतही सरसंघचालकांनी व्यक्त केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार नसून शिवाजी पार्कलगत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात सुरु झाला आहे या मेळाव्याला मर्यादित निमंत्रितांना प्रवेश दिला असून त्यात काही मंत्री आणि नेत्यांचा समावेश आहे उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं सांस्कृतिक कार्यक्रमांनी या मेळाव्याला नुकतीच सुरुवात झाली आहे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला पक्षाच्या सामाजिक प्रसारमाध्यमातून या मेळाव्याचं थेट प्रसारण केलं जात आहे

कोरोना काळात राज्य शासनानं गोरगरीब नागरिकांना धान्य उपलब्ध करून दिलं असलं तरी अनेक रेशन द्कानदारांनी त्याचा गैरफायदा घेतला अशा तेवीस द्कानदारांचे नाशिकच्या पुरवठा विभागानं परवाने रद्द केले आहेत तर बारा रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहेत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

कोविशिल्ड या कोरोनावरील लशीच्या चाचणीच्या दुस या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांनी यांनी आज दिली या चाचणीसाठी निवडलेल्या स्वयंसेवकांवर दुस या टप्प्यातली लस उद्या टोचली जाईल मुंबईतल्या केईएम आणि नायर रुग्णालयात या चाचण्या केल्या जात आहेत